याशिवाय जम्मू काश्मीर मधल्या अनंतनाग लोकसभा मतदार संघातल्या लडाख पुलवामा आणि शोपियान भागातही आज मतदानास सुरूवात झाली आहे

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते देशात मोदी यांच्या बाजूने जनमताची लाट असल्याचं म्हणणं त्यांनी फेटाळूल लावलं सर्वसमावेशक विकासावर विश्वास नसलेल्या आणि केवळ राजकीय अस्तित्वाचीच काळजी घेणाऱ्या या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी मतदान करण्याची तयारी जनतेनं केली असल्याचं ते म्हणाले गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचाराचं प्रमाण प्रचंड वाढलं असून विमुद्रीकरण हा देशातला स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोपही डॉक्टर मनमोहनसिंग यांनी यावेळी बोलतांना केला

प्राडा पोलीस स्थानकात या गुन्ह्याची नोंद केली आहे

या माओवाद्यांवर हत्या आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ते काल सोलापूर जिल्ह्यात तिऱ्हे गावात चारा वाटप कार्यक्रमात बोलत होते शासनाच्या वतीनं द्ष्काळी उपाय योजनांसाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यावेळी म्हणाले यावेळी शेतकऱ्यांनी सहकार मंत्री देशमुख यांना विविध मागण्यांची निवेदनंही दिली

यासंभात महसूल विभागानं शासन निर्णय जारी केल्याचं त्यांनी सांगितलं

रविवारी रात्री चंद्र दर्शन झालं नाही त्यामुळे मंगळवारपासून रमजानच्या पवित्र उपवासांना सुरूवात होईल असं ते म्हणाले या महिन्यात सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत मुस्लिम बांधव अन्न आणि पाणी ग्रहण न करता उपवास पाळतात महिना अखेर ईद उल फित्रचा सण साजरा करून या उपवासांचा समारोप केला जातो

ना आलुरे गुरुजी विजयी झाले आहेत बिडवे पॅनलचे अन्य सर्व सदस्यही निवडून आले आहेत या शिक्षण संस्थेची वर्षभरापूर्वींच निवडणूक झाली होती मात्र विरोधकांनी तांत्रिक मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती यावर खंडपीठाने सुनावणी घेऊन पुन्हा संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते

तीन गेट ढेगज शिवार वडच्ना आणि दरच्ना इथल्या शेतीसाठीच्या रोहित्रांचा वीज प्रवठाही अवैध पाणी उपसा प्रतिबंध पथकानं खंडीत केला आहे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळेपर्यंत हा वीज प्रवठा सुरू करण्यात येऊ नये अशा सूचनाही या पथकानं वीज वितरण विभागाला दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद ते मुखेड मार्गावर जळकोट जवळ जीप आणि टेंपोच्या समोरासमोर झालेल्या टक्करीत एकाच कुटुंबातले पाच जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले

हे कुटुंब अहमदपूर येथे एका लग्नासाठी गेले होते लम्नसोहळा आटोपून परत जात असताना हा अपघात घडला जखमींवर उदगीरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत दुसरा अपघात हिंगोली कनेरगाव नाका राज्य महामार्गावर झाला एक चारचाकी झाडावर आदळल्यानं यात दोघे जण जागीच ठार झाले अपघातातल्या तीन जखमींना उपचारासाठी नांदेडला नेत असताना एका जखमी महिलेचा वाटेतच मृत्यू झाला

चालकाचं चारचाकीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

धरणाच्या अमरापूर वाघुंडी इथल्या जलफुगवट्यावर संजीवनी उपसा सिंचन योजनेजवळ ट्रॅक्टर पंपद्वारे पाणी चोरी करणाऱ्यांविरूद्ध जलसंपदा महावितरण पोलिस आणि महसूल विभागानं कारवाई करून एक ट्रॅक्टर जप्त केल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे सहाय्क अभियंता बुद्धभूषण गायकवाड यांनी दिली ट्रॅक्टरवर विद्यत मोटार बसवून पैठण इथल्या मेगा फुड पार्कला पाणीप्रवठा केला जात होता

राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर हे पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत

सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात प्णे इथल्या रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड मार्गदर्शन करणार असल्याचं रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश पटेल यांनी कळवलं आहे

सकाळी आठ ते दहा या वेळेत गावातल्या गणपती मंदिराजवळच्या गणेशमाळ परिसरात हा कार्यक्रम होईल

आज आणि उद्या व्याख्यान रक्तदान शिबीर मोटारसायकल फेरी तसंच परश्राम यज्ञ असे कार्यक्रम होणार आहेत आज सायंकाळी साडे सहा वाजता शहरातल्या विवेकानंद संस्कार संस्थेच्या सभागृहात लेखक आणि जेष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद शहरामध्ये काल परशुराम जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली बुलडाणा जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला असून उष्णतेची लाट अद्याप कायम आहे मोताळा तालुक्यातल्या वडगाव खंडोपंत इथले शेतकरी कमलाकर वासदेव शेळके यांचा शेतात काम करत उष्माघातामुळे मृत्यू झाला

वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथं कपड्याच्या गोदामाला काल सकाळी आग लागली होती या आगीमध्ये वीस लाख रुपयांचा कपडा जळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अग्निशमन विभागाचे कर्मचारी या आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत सर्व माल जळाला होता

तसंच एक ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे